सध्याचे विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर आज निवृत्त होत असून राव उद्यापासून पदभार स्वीकारणार आहेत

म्हैसेकर कोरोना विरुद्धच्या लढाईतील आघाडीचे शिलेदार म्हणून काम करत होते तर नवे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी यापूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त आणि साखर आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली आहे पुणे आणि परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता किमान छावणी परिसरात सापडणाऱ्या रुग्णांवर लष्करी रुग्णालयात उपचार व्हावेत म्हणजे सरकारी रुग्णालयावर येणारा ताण कमी होईल अशी अपेक्षा प्ण्याचे नवनिय्क्त विभागीय आय्क्त सौरभ राव यांनी व्यक्त केली पत्रकारांशी बोलताना त्यांनी छावणी परिसरातही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याची आकडेवारी सादर केली

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांकड्रन प्लाझ्मा दानासाठी मिळणारा अत्यल्प प्रतिसाद लक्षात घेता पुणे जिल्हा प्रशासनानं आता त्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे प्लाझ्मा दान केलेल्या काही मान्यवरांसह अन्य लोकांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतलं जाणार आहे

महसूल विभागाच्या महाभूमी प्रकल्पाद्वारे ई फेरफार कार्यक्रमाअंतर्गत डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा ही आणखी एक नवीन सुविधा उद्यापासून सुरू केली जात आहे त्याचा शुभारंभ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते महसूल दिनी ऑनलाईन पद्धतीने होत आहे पुण्यातील रोटरी क्लब साऊथच्या वतीनं ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एड्स बाधित रुग्णांना सकस धान्य वाटप करण्यात आलं त्यावेळी अध्यक्ष रोटेरियन सुदर्शन नातू यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत बकरी ईद नमाज पठणाचे फेसबुक लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे

मुस्लीम बांधवांना या उपक्रमात घरातूनच सहभागी होता येणार आहे

सवांद पुणे आणि समर्थ युवा फौंडेशनच्या वतीनं लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी समारोप आज झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी नंदेश उमप यांना यंदाचा अण्णा भाऊ साठे पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला दरम्यान कॅटलिस्ट फाउंडेशन या संस्थेनं अण्णा भाऊ साठे यांच्या वरील पहिली वेबसाईट साकारली आहे या वेबसाईटचे लोकार्पण उद्या होणार आहे

शहरात हरित आच्छादन चांगलं आहे

महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालातून ही माहिती समोर आली आहे आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील वृक्षगणना करण्यात येत आहे प्णे महापालिकेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता जयंत सरवदे यांचं कोरोनामुळे निधन झालं

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांतील पाणी साठ्यात कमालीची घट झाली आहे

प्णे आणि परिसरात उद्या तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे तर हा होता आजचा प्णे व्रत्तांत